यावेळी यावेळी जगभरातून आलेल्या नेत्यांशीही त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली

यामुळे आर्थिक रणनीतीला नवा आयाम मिळेल तसंच भारताच्या अॅक्ट फार इस्ट धोरणाला चालना मिळेल असं मोदी यांनी म्हटलं आहे व्लादीव्होस्तोक चेनै या प्रस्तावित समुद्रमार्गीकिमुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होतील असंही प्रधानमंत्री म्हणाले

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांनी काल मराठीतून शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी त्यांना शपथ दिली काल सायंकाळी मुंबईत राजभवनात झालेल्या या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस लोकायुक्त न्यायमूर्ती एम

तहिलियानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी दिले आहेत काल मुंबईत राज्य विधानसभा निवडणूक तयारीच्या आढावा बर्क्कीत ते बोलत होते मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पप्रधिच्या आणि मद्याच्या वापरावर आळा घालण्यासाठी मद्य आणि रोकड यांच्या अवधिवाहतुकीला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले

रायगड जिल्ह्यातले श्रीवर्धनचे राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे आमदार अवधूत तटकरे यांनी काल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे

मेंदूत रक्तस्राव झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते नगरकर यांची सात सक्कं त्रेचाळीस ककल्ड रावण एण्ड एडी द एक्स्ट्रॉज या पुस्तकांसह कबीराचं काय करायचं स्ट्रेंजर अमंग अस द ब्रोकन सर्कल द विडो अॅण्ड हर फ्रेंडस द एलिफंट ऑन द माऊस आदी नाटकं तसंच पटकथा प्रसिद्ध आहेत ककल्ड या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं